आणखी सहा ते सात जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे अपघातात आठ जण जखमी झाले आहेत

दरम्यान राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल महाडच्या दुर्घटनाग्रस्त इमारतीस भेट देऊन मदत आणि बचाव कार्याची माहिती घेतली

जखमींच्या उपचाराचा खर्च देखील सरकार करणार असल्याचं वडेट्टीवार यांनी जाहीर केलं

आणखी किमान सहा जण ढिगाऱ्याखाली अडकलेले असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे पावसाळी अधिवेशन विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशनन सात आणि आठ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरणाऱ्या या अधिवेशनात अतारांकित प्रश्न प्रवणी मागण्या विनियोजन विधेयक असं कामकाज होणार आहे या दोन दिवसीय अधिवेशनापूर्वी सहा सप्टेंबर रोजी सर्व सदस्यांची अँटीजेन चाचणी केली जाणार आहे ज्या सदस्यांना काही आजार असतील त्यांना त्यांच्या पक्ष गट नेत्यांकडून काळजी घेण्याची सूचना दिली जाणार आहे या अधिवेशनात मुख्य आसन व्यवस्थेसह प्रेक्षक आणि विद्यार्थी गॅलरीतही शारीरिक अंतराचे नियम पाळून सर्व सदस्यांची आसन व्यवस्था तयार केली जाणार आहे प्रत्येक सदस्यांना कोरोनापासून सुरक्षितता म्हणून सुरक्षा संच देण्यात येणार आहे सदस्यांच्या स्वीय सहाय्यकांना आतमध्ये प्रवेश दिला जाणार नसून त्यांची स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे

या एकदिवसीय लाक्षणिक बंदमधून भाजीपाला आणि फळं आणि कांदा बटाटा बाजार मात्र वगळण्यात आले नवी मुंबईतल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील पाचपैकी धान्य आणि मसाला मार्केटमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला

परिणामी जादा दराने अन्नधान्य विकावे लागत आहे याचा परिणाम विक्रीवर झाला असून समितीमध्ये माल खरेदीसाठी येणारी संख्या रोडावली आहे त्यामुळे हा सेस रद्द करावा या मागणीसाठी हा बंद पाळण्यात आला सांगली मार्केट यार्डातही व्यापाऱ्यांनी एक दिवसाचा बंद पाळला या बंदमध्ये यार्डातील व्यापारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले लाखो रुपयांची उलाढाल त्यामुळे ठप्प झाली अन्य राज्यांनी कायद्यामध्ये बदल केला आहे मात्र राज्य सरकारने या कायद्यामध्ये बदल केलेला नाही याबद्दल व्यापाऱ्यांनी असंतोष व्यक्त केला आहे राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठांतर्गत भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या शेतकरी प्रथम या कार्यक्रमांतर्गत चिचंविहीरे आणि कनगर गावातील काही शेततळेधारक शेतकऱ्यांना मत्स्य बीज वाटप काल करण्यात आलं पाण्याच्या शाश्वतीसोबत शेततळ्यात मत्स्यशेतीचा समावेश केला तर शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळेल आणि त्यांची आर्थिक क्षमता देखील वाढण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे याबाबत अधिक माहिती देत आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शेतकरी प्रथम प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ

विविध प्रसार माध्यमातून प्रकाशित झालेल्या स्वप्नालीच्या बातमीची दखल प्रधानमंत्री कार्यालयानं त्वरित घेतली आणि भारत नेट प्रकल्प अंतर्गत स्वप्नालीच्या दारिस्ते गावात अवघ्या दोन दिवसात इंटरनेट कनेक्शन स्थापित करण्यात आलं

अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

मात्र आता तेथुन थेट पंधराव्या क्रमांकावर उडी घेताना नाशिकने नागपूर पूणे या मोठ्या शहरांना देखील मागे टाकले आहे नाशिक शहरात पाच वर्षांपूर्वी स्मार्ट सिटी कंपनीचा प्रकल्प राबविण्यास सुरूवात झाली असून नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कंपनीच्या माध्यमातून शहरात प्रकल्प राबविले जातात केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्रालयाच्या माध्यमातून मिशन स्मार्ट सिटी अंतर्गत देशभरातील शंभर शहराचे मुल्यमापन करून मानांकन केले जाते

यात स्मार्ट सिटी निधी सार्वजनिक खासगी भागीदारी सीएसआर तसंच कॉन्वर्जन्स या प्रकल्पांचा समावेश आहे

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नाशिकह्न संजय पाठक यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे गणेश उत्सवाच्या काळात बेल फुल प्रसादाऐवजी झाडं मागणारा गणपती बाप्पा हिंगोली जिल्ह्यात सध्या चर्चेत आहे काय आहे ही चर्चा ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून कोरोना महामारीच्या संकटाने सर्व सण उत्सव सोहळ्यावर गंडातर आले आहे पण या संकट काळातही हिंगोली जिल्ह्यातील कुरुदा येथे एक गाव एक गणपती हा पर्यावरणपूरक सोहळा मोठ्या उत्साहात राबवला जात आहे कुरुंदा नजीकच्या मातृतिर्थ टोकाई गडावर मागील चार वर्षापासून वृक्ष लागवडीचे काम पर्यावरणप्रेमींकडून सुरू आहे सिने कलावंत सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई प्रकल्पांतर्गत बारा हजार झाडे लावली आहेत

याच गडावर पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आलीय जळतनाच्या लाकडांपासून ही श्रींची मूर्ती साकारलीय

झाडे लावा स्वतःला वाचवा हा संदेश मंडळाकडून दिला जातोय बेल फुल प्रसाद ऐवजी झाड मागणाऱ्या बाप्पाची जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू झाल्याने भाविकांचा ओढा वाढलाय आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली

महिलांनी दुपारनंतर गौरींची प्रतिष्ठापना केली आज त्यांचं पूजन आणि भोजनाचा दिवस आहे

काही कुटूंबांमध्ये ज्येष्ठांगौरीसमवेत गणपतीच्या मूर्तीचेही विसर्जन करण्याची प्रथा आहे या पूजनानिमित्त बाजारपेठेतही विविध प्रकारच्या भाज्या तसेच सजावट साहित्य खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ दिसून आली यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने ज्येष्ठा गौरींचे आगमन घरोघरी झाले आहे

वनहक्काची आढावा बैठक चंद्रपूर जिल्ह्यातील रोजगारासंदर्भातील रोजगार हमी योजनेतून स्थानिक पातळीवरील मजुरांना रोजगारासाठी वन क्षेत्रातील कामांना प्राधान्य देण्यात यावे असे निर्देश खासदार बाळू उपाख्य सुरेश धानोरकर यांनी काल दिले अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वन निवासी वनहक्काची आढावा बैठक काल जिल्हाधिकारी कार्यालयात झाली साम्हिक आणि वैयक्तिक वनहक्क प्राप्त ग्रामस्थांना वनविभागाकडून होणारा हस्तक्षेप कायमस्वरुपी थांबविण्यात यावा असंही धानोरकर यांनी सांगितलं

नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं अशा सूचना त्यांनी दिल्या बांधकाम नांदेड जिल्ह्यातील भोकर इथं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नांदेड जिल्ह्याचे संपर्कमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते काल करण्यात आला सोयाबीन लातूर तालुक्यातील भडी इथल्या शेतकऱ्यांनी पेरलेल्या सोयाबीनला एकही शेंग लागली नाही या गंभीर परिस्थितीची पाहणी करून आमदार धिरज देशमुख यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश काल प्रशासनाला दिले

म्हणून सोयाबीन उपसून ढिग मारण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे व्याकुळ होऊन या शेतकऱ्यानं याबाबतची माहिती द्रध्वनीवरून देताच आमदार देशमुख शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले

विभागात सोयाबीनचे बियाणे कंपनीकडून पंधरा हजार शेतकऱ्यांना दिले होते परंतु ते न उगवल्याने दुबार पेरणी करावी लागली

त्यामध्ये ते पराभूत झाले होते हवामान राज्यात काल कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला उद्या सकाळपर्यंतच्या अंदाजानुसार कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाच्या किरकोळ सारी अपेक्षित आहेत

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार